असं प्रधानमंत्र्यांचं काँग्रेसला आवाहन

नस्त्र्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्याच्या दृष्टीनं देशातल्या पाणीबाई ग्रस्त जिल्ह्यांमधे अडीचशेपेक्षा जास्त अधिका यांची नेमणूक तेर राष्ट्रांशी संबंध राखताना भारताचं नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य राहील असं भारतानं अमेरिकेला सांगितलं आहे परराष्ट्रमंत्री एस जय शंकर आणि भारत भेर्टीवर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांच्यात आज नवी दिल्ली धिं द्विपक्षीय बरुक्क झाली या बरुक्कीत आपण ही बाब अमेरिकेकडे स्पष्ट केल्याची माहिती जयशंकर यांनी बठ्कीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत बातमीदारांशी बोलताना दिली

जिण बाबत अमेरिकेला वात्रि असलेली चिंता या बर्क्कीत त्यांनी आपल्याकडे व्यक्त केली मात्र जिण मुद्दाबाबत भारताचा दृष्टिकोन आपण त्यांच्यासमोर स्पष्ट केला असं जयशंकर यांनी सांगितलं भारत हा अमेरिकेचा महत्त्वपूर्ण भागीदार असून दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहचत आहेत असं पॉम्पियो यांनी बातमीदारांना सांगितलं

जयशंकर यांच्यासोबतच्या बळ्कीआधी पॉम्पियो यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भे घेतली नव्या सरकारच्या काळात अमेरिकेसोबतच्या संबंधांना भारताचं प्राधान्य राहील याचा पुनरुच्चार करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधे विश्वास आणि सामायिक हितसंबंधांच्या भागीदारीचा पाया घालण्याचा भारताचा दृष्टिकोन राहील असं सांगितलं देशात अनेक दशकांनंतर संपूर्ण बहुमतातलं सरकार सत्तेवर आलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हाझि आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाच्या वेळी ते आज राज्यसभेत बोलत होते हा आभार दर्शक ठराव लोकसभेनं कालच मंजूर केला होता आज राज्यसभेनंही तो मंजूर केला

भारतासारख्या मोठ्या लोकशाहीमधले मतदार तेके जागरुक आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत पुन्हा एकदा देशसेवेची संधी दिल्याबद्दल मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष जिंकले मात्र देश आणि लोकशाही दोन्ही हरले अशी पीका काही लोकांनी केली ती अत्यंत दुःखदायक आहे असं ते म्हणाले अशी विधानं अत्यंत दुद्धीी असून मतदारांच्या निर्णयाबाबत कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको असंही त्यांनी सांगितलं कॉंग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव नव्हे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर पीका केली

काँग्रेस पक्षानं जनतेनं मोठ्या अपेक्षेनं निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांनी शांतपणे जनहिताची कामं करु द्यावी असा सल्ला मोदी यांनी दिला देशवासीयांचा वेळ आणि पसी वाचवून विकासासाठी वापरता यावा म्हणून सर्व राजकीय पक्षांनी एक देश एक निवडणूक प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्र येऊन चर्चा करायला हवी असं ते म्हणाले झारखंड श्वी जमावानं हल्ला केल्याची घजा क्लेशकारक असून यातल्या दोषींना कडक शिक्षा व्हायलाच हवी असं त्यांनी सांगितलं

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही काश्मीरला पहिलीच भे आहे

केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा आणि तेर वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत आहेत काश्मीरमधे दहशतवाद्यांकडून मारले गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कु िबियांनाही ते भे गोर आहेत राजस्थान उत्तरप्रदेश उत्तराखंड ओदिशा आणि तेलंगणामध्ये पाच समिकी शाळांची स्थापना करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरादरम्यान दिली यासंदर्भात राज्य सरकारांशी सामंजस्य करार करून झाल्याचंही ते म्हणाले यासाठी राज्य सरकारकडून जमीन विनामूल्य मिळणार असून बांधकाम खर्चही मिळणार आहे

सर्विकी शाळांमधून अनेक छात्र एन डी ए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि राष्ट्रीय नौदल अकादमीत प्रवेश घेतात यावरून या शाळांची उपयुक्तता आजवर सिद्ध झाली असल्याचंही ते म्हणाले

भविष्यातील मानवकेंद्रित समाज ही या शिखरपरिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे अन्नसुरक्षा ऊर्जासुरक्षा आर्थिक स्थर्यी दहशतवादविषयक समस्या डिजिडिज अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातल्या अभिनव कल्पनांवर या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे

प्रभू यांनी काल या परिषदेच्या तयारीसाठी शेर्पांच्या बळकीत भाग घेतला

नस्तर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्यासाठीच्या योजना तयार करण्याकरता देशातल्या पाणी चौई ग्रस्त जिल्ह्यांमधे अतिरिक्त आणि सह सचिवांसह अडीचशेपेक्षा जास्त अधिका यांची नेमणूक करण्यात आली आहे येत्या एक तारखेपासून देशात जलशक्ती अभियानाची सुरुवात होणार आहे

या अधिका यांची केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे संपर्क मोहिमा आणि जलसाठे निर्मितीतून जलसंवर्धन तसंच सिंचन क्षमता वाढवण्याचं जन आंदोलन उभारण्याच्या उद्देशानं जलशक्ती अभियान सुरु करण्यात येणार आहे

या तंत्रज्ञानासंदर्भात विविध मुद्द्यांवर शिफारसी करण्यासाठी केंद्रीय मुख्य विज्ञान सल्लागारांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली असून मर्यादित भौगोलिक क्षेत्रात विशिष्ट उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीकोनातून ही चाचणी घेतली जाईल असं प्रसाद यांनी स्पष्टं केलं

लोकसभेत लिखित उत्तरात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज ही माहिती दिली

आयात निर्यात धोरणाचा आढावा घेऊन कृषक समाजाच्या हितांचं रक्षण करावं असा सल्ला उपराष्ट्रपती एम व्यंक्ख्या नायडू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिला आहे सीतारामन यांनी नवी दिल्लीतल्या नायडू यांच्या निवासस्थानी त्यांची भे घेतली आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी या भेर्टीत सीताराम यांना ही सूचना केली अमिताभ कांत यांना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे त्यांचा कार्यकाळ येत्या रविवारी संपत होता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं या दोघांची निवड केली असून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत सामंत गोयल यांनी बालाको हवाई हल्ल्याची आखणी आणि नियोजन केलं होतं अरविंद कुमार हे जम्मू काश्मीर विषयातले तज्ञ असून आसाम मेघालय केडरचे आय पी एस अधिकारी आहेत रॉ ही शत्रूराष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था असून देशांतर्गत हिंसाचार देशविरोधी कारवायांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी आय बी वर आहे येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीवरून देशवासीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत प्रधानमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच कार्यक्रम असेल